सणांमुळे लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून यावेळी आपण त्याचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं देशवासियांनी आपल्या म्लींच्या कर्तत्वाचा सन्मान करून नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारत की लक्ष्मी या उपक्रमाबाबत जनतेशी संवाद साधल्यावर देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकडून आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं ते म्हणाले भाजपा नेते मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणाचे म्ख्यमंत्री म्हणून आज द्सऱ्यांदा शपथ घेतली

चंदीगड मधल्या राजभवन इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्यात खट्टर आणि चौटाला यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली भाजपा आणि जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्ष यांनी एकत्रितपणे केलेला सरकार स्थापनेचा केलेला दावा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी काल स्वीकारला होता लोकसभा निवडण्कीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आज कोल्हाप्रात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते कोल्हापूर आणि सांगलीत भाजपा आणि शिवसेनेला मिळालेल्या अपयशाबददल बोलताना पाटील यांनी सांगितलं की या दोन्ही जिल्ह्यात भाजपा सरकारनं अत्यंत प्रामाणिकपणे कामं केली मात्र आमचं नेमकं काय च्वकलं हे आम्हाला जनतेनं सांगावं आम्ही त्यात सुधारणा करू असं आवाहन त्यांनी केलं कोल्हाप्रमध्ये बंडाळी हे पराभवाचं म्ख्य कारण ठरल्याचं सांगत या वार्ताहर परिषदेत त्यांनी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर शरसंधान साधलं संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उघडपणे मदत केल्याबददल त्यांनी नाराजी व्यक्त केली राज्यात महायुतीला स्पष्ट बह्मत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपदावरून आणि सतेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेकडून परस्परविरोधी वक्तव्य येत असून यासंदर्भात दोन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची येत्या ब्धवारी बैठक होणार आहे या बैठकील भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे यावेळी अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करण्याचीही शक्यता राजकीय वर्त्वळात वर्तवली जात आहे सत्तेत सामान वाटा आणि अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशी शिवसैनिकांची मागणी असून पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंच असतील असा भाजपाचा दावा आहे

पक्षाचे आमदार बच्च् कडू आणि राजक्मार पटेल यांनी उदधव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं

औरंगाबाद जळगाव हमरस्त्याच्या अर्धवट कामाम्ळे आणि अधूनमधून येणा या जोराच्या पावसामुळे औरंगाबाद आणि जळगाव या दोन शहरात ये जा करणं कठीण झालं आहे तर जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांना भेट देणही भयप्रद झालं आहे औरंगाबाद सिल्लोड जळगाव हमरस्त्यांचं कामही अर्धवट असून रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्रात आज नरकचतूर्दशी निमित पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे सकाळी सर्वांनी उत्साहानं ती साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शभेच्छा दिल्या घरोघरी कंदील आणि पणत्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत आहेत रस्ते रांगोळ्यांनी सजले आहेत संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाट अनेक ठिकाणी रंगली दिवाळीच्या काळातला मुख्य विधी असलेला लक्ष्मीप्जनाचा सणही आज साजरा होत आहे आपल्या उदयोग व्यवसायाची भरभराट व्हावी धर धनसमृद्ध व्हावं यासाठी आजच्या दिवशी देवी लक्ष्मीचं तसंच पैसे दागिने आणि संपत्तीचं प्रजन केलं जातं

अहमदनगर जिल्ह्यत दिवाळीचा सण मोठया उत्साहात साजरा होत आहे यानिमितानं बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत आज पावसानं विश्रांती घेतल्यानं फटाका विक्रते आनंदात असून बाजारपेठेत लक्ष्मीप्जनाला स्रुवात झाली आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारीमकाकपाशी आणि इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे ऐन दिवाळीच्या दिवसांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे परतीच्या पावसामूळे झालेल्या न्कसानीचे पंचनामे य्द्ध पातळीवर व्हावे अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहे नांदेड जिल्ह्यातील मारतळा कापशी परिसरात मागील सहा सात दिवसापासून सतत पाऊस होत आहे या पावसामुळे संकरित ज्वारी काळी पडली आहे तर ज्वारीच्या कणसाला मोड उगवले आहेत नांदेडमधे पावसाची संततधार स्रु आहे वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस स्रू असून याम्ळे सोयाबीनच्या पिकाचं अतोनात न्कसान होत आहे अनेक ठिकाणी पावसान चांगलाच जोर धरला आहे अनेक ठिकाणी कापलेलं सोयाबीन मातीमोल ठरलं आहे तर हजारो हेक्टर मधील सोयाबीनच्या सुड्या उभ्या आहेत त्यातील काही काळ्या पडल्या तर उभ्या ज्वारीच्या कणासाला कोंब आले आहेत हिंगोलीत कळमन्री इथं झालेल्या वादळी पावसाम्ळे केळी पीकांचं मोठं न्कसान झालं आहे

त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे